राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जर्म्ही परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या बस्कीला उपस्थित होता लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काल जम्मूमधल्या सांबा आणि रत्नुचक भागांना भट्टादक्रिन परिस्थितीची पाहणी कल्ली

नक्षियांनी रावत यांना माहिती दिली यावळी लष्कर प्रमुखांनी सीमस्तिच्या जवानांशीही चर्चा कळी दक्षिवर याती या कोणत्याही संकटाचा आणि कोणत्याही परिस्थितीची मुकाबला करण्यासाठी भारतीय जवान पूर्णपणसिज्ज आहत्तअसा विश्वास रावत यांनी यावछी व्यक्त कला भारतीय जवानांच्या धत्तीवं आणि सज्जतघ्तलष्करप्रमुखांनी कौतुक कल्ल

लाहौल स्पिती बें सर्वाधिक हिमवृष्टी झाली

गोल्ड आणि अतिरिक मीटर्सवर रात्री साडळिऊ वाजता ऐकता यक्ति

हा कार्यक्रम दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीवर दखील ऐकता यईति मोबाईल सिम कार्ड मिळवण्यासाठी तसच बँक खाती उघडण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार क्रमांकाचा ऐष्छिक वापर करायला परवानगी दर्षि या अध्यादक्षिला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मान्यता दिली आह जोकसभक्तमंजूर झालक्तिह विधक्त राज्यसभक्तमंजूर होऊ न शकल्यानं अध्यादक्षकाढावा लागला आधारमधलप्रिस्तावित बदल लागू करण्यासाठी अध्यादक्षजारी करायला केंद्रीय मंत्रिमंडळानगिस्ता आठवड्यात मंजुरी दिली होती

असं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडक्के यांनी म्हटलं आह

मुंबईतल्या सर्व रस्विस्थिानकांना स्कायवॉक आणि भुयारी मार्ग जोडलज्ञितील आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या रस्त्वित्रालय दईते असं आश्वासन रस्त्वित्ती पियुष गोयल यांनी यावछी दिलं